तपास यंत्रणेकडून अटक लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार काल संध्याकाळी संपला असून आता उद्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे

राज्यात या टप्प्यात विदर्भातल्या नागपूर रामटेक वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या मतदार संघात सात जागांसाठी एकशे सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत

मतदान शांततेत आणि खुल्या वातावरणात व्हावं यासाठी निवडणूक अधिका यांनी चोख तयारी केली आहे गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्यातल्या निवडणुकीच्या सज्जतेविषयी माहिती दिली दरम्यान आज संध्याकाळी गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी निवडणूक पथकावर घडवून आणलेल्या आयईडी स्फोटकांच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक अधिकारी गंभीर जखमी झाला आहे या हल्ल्यात जखमी झालेल्याचं सुटका आणि बचाव कार्य हॅलिकॉप्टर द्वारे सुरु आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या अर्जांची छाननी आज झाली उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता

दरम्यान लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातल्या निवडणूकीसाठी आयोगानं आज अधिसुचना जारी केली

राफेल विमान खरेदी व्यवहार प्रकरणी विशिष्ट आणि गोपनीय कागदपत्रांवरच्या विशेष अधिकाराचा केंद्रसरकारचा दावा सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावला आणि पुरावा म्हणून समोर आलेली अशी कागदपत्रं न्यायालयाला मान्य असल्याचं सांगितलं

सर्वोच्च न्यायालयानं राफेल व्यवहाराबाबत आज दिलेल्या निकालामुळे केंद्रसरकारनं स्वतःलाच दिलेली क्लिन चीट खोटी ठरली आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी व्यक्त केली आहे राफेल व्यवहाराबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया न्यायालयाचा अवमान करणारी आहे असा आरोप भाजपाच्या नेत्या निर्मला सीतारामन यांनी केला एफटीआय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने चित्रपट समीक्षण आणि कला अवलोकन या विषयीचा नवीन अभ्यासक्रम सुरू करणा चा निर्णय घेतला आहे

भ्रष्टाचार आणि दहशतवादाचा धिक्कार करून त्यांचं देशातून समूळ उच्चाटन करण्याची गरज आहे असं ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं दक्षिण गुजरात मधल्या सोनगढ क्विल्या एका प्रचारसभेत ते आज बोलत होते मोदी यांनी दहशतवादाला खतपाणी घालणा या शेजारी राष्ट्राची निंदा केली तसचं काँग्रेस पक्षाला एअर स्ट्रा किवर प्रश्रचिन्ह उपस्थित करून जवानांच्या शौर्यावर संशय घेणे बंद करण्याचं आवाहन केलं आपल्या भाषणात मोदी यांनी युवक आणि प्रथमच मतदान करणा यांना देशाच्या उज्वल भविष्यासाठी मतदान करण्याचा सल्ला दिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपट निवडणुकीच्या काळात प्रदर्शित करण्यावर निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे आयोगानं आपल्या आदेशात सांगितलं आहे की एखादा राजकीय पक्ष अथवा राजकीय व्यक्तीचं महत्त्व सांगणारा जीवनपट किंवा चरित्रपट ज्यामुळे निवडणुकीवर प्रभाव पडू शकतो असा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करणं किंवा क्रिक्ट्रॉनिक माध्यमांमधून प्रसारित करणं योग्य ठरणार नाही असं आयोगानं म्हटलं आहे

दहशतवादी आणि फुटीरतावादी गटांना आर्थिक सहाय्य केल्याप्रकरणी मलिकला अटक करून दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आलं या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश राकेश सयाल यांच्यासमोर ज कॅमेरा झाली

जम्मू काश्मिरमधल्या राष्ट्रीय महामार्गावर घालण्यात आलेल्या निर्बंधाबाबत दिल्या जाणा या चुकीच्या माहीतीचं केंद्रीय गृहमंत्रालयानं खंडन केलं आहे हा मार्ग संरक्षणदलांखेरीज त्रि नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आल्याचा समज काही व्यक्तींकडून पसरवला जात असून ते सत्य नसल्याचं गृहमंत्रालयानं यासंदर्भात आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे